कष्टाने घाम गाळून देशाच्या विकासामध्ये हातभार लावणाऱ्या असंघटित क्षेत्रातील मजूर आणि कामगारांसाठी वयाच्या साठ वर्षानंतरची ही राष्ट्रीय पेन्शन योजना आहे

पुण्यासह राज्यात इतरत्रही या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ झाला

यात राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागु करण्याचा निर्णय सोलापुर विद्यापीठाचा पृण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ असा नामविस्तार आणि प्ण्याजवळ पुरंदर इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी हेतू वहन कंपनी स्थापन करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे

चिपी विमानतळ सिंधूर्द्गवासीयांच स्वप्न असलेल्या विपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत काल झालं मत्स्यव्यवसाय पर्यटन हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घेण्यासाठी सिंधुद्ग जिल्हा सज्ज झाला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या विमानतळावरून लौकरच नियमित विमानसेवा सुरु होईल असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं स्वच्छ भारत जगातील सर्वात मोठं स्वच्छता अभियान म्हणून ओळखलं जाणारं स्वच्छ भारत अभियान निर्धारित वेळेआधीच लक्ष्यपूर्ती करणार हे आता स्पष्ट झालं आहे या मोहिमेला मिळालेलं यश लक्षणीय म्हणावं लागेल ऐकूया त्याबाबतचा हा वृत्तांत

स्वच्छ भारतच्या माध्यमातून आयुष्मान भारताच्या दिशेनं सुरु झालेली ही वाटचाल निश्चितच आशादायी आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून स्वाती महाळंक

ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

एवढ्या मोठ्या संख्येनं पुवणी यादीसाठी अर्ज दाखल होण्याचा हा राज्यातील विक्रम असल्याचा दावा जिल्हा प्रशासनानही केला आहे पुरवणी यादीत या मतदारांची नावं समाविष्ठ झाल्यानंतर त्यांच्या सोयीसाठी मतदार केंद्रासह जिल्ह्यातील सर्व सुविधामध्येही वाढ करावी लागणार आहे त्यादृष्टीनं आता जिल्हा प्रशासनाचं नियोजन सुरू झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी दष्काळ उपाययोजना दृष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्यस्तांना मदत तसंच जनावरांसाठी चारा छावण्यांसाठी आलेले प्रस्ताव तातडीनं मंजूर करून छावण्या सुरू कराव्यात तसंच नाद्रुस्त जून्या पाणीपुरवठा योजना तातडीनं द्रुस्त करून सुरू करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले

आडम माजी आमदार नरसय्या आडम यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केंद्रीय कार्यकारिणीवरून निलंबित केलं आहे सोलापूर इथं गृहनिर्माण प्रकल्प राबविल्याबद्दल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं एका कार्यक्रमात जाहीरपणे कौतूक केल्यानं पक्षशिस्तीचा भंग झाला असून त्यासाठी आडम यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं पक्षानं म्हटलं आहे असं वृत्त पी टी आय न दिल आहे भाजप आडम दरम्यान आडम यांच्यावरील कारवाई म्हणजे कम्युनिस्टांच्या असहिष्णुतेचं प्रदर्शन असल्याची टीका भाजपनं केली आहे या कारवाईमुळे पक्षाचा कोतेपणा दिसला असं प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटलं आहे पुरस्कार प्रसिद्ध नाट्यकर्मी आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अर्थात एन एस डीचे माजी संचालक प्रा वामन केंद्रे यांना नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी एन एस डी चा बी

कारंथ पुरस्कार जाहीर झाला आहे

हवामान राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील कमाल तापमानात काहीशी वाढ संभवते असं हवामान खात्यानं कळवलं आहे